राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल माहिती दिली

त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला

केरळवासियांसाठी राज्यातील नागरिकांनी यथाशक्ती आर्थिक मदत मुख्यमंत्री निधीत जमा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे चिपी उड्डाण सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरील वाहतूक गणेश उत्सवाच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याच्या उद्देशानं संपर्क मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली या चर्चेबाबत माहिती देताना केसरकर म्हणाले

केंद्रीय ऊर्जा सचिव ए

भल्ला यांच्याबरोबर झालेल्या एका बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं या सूत्रांनी सांगितलं वित्त आयोग पंधराव्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी काल पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्क्वॉडा पाणी प्रवठा प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेतली तसच त्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती घेवून या कामाचा आढावा घेतला

जिल्ह्यातल्या भातशेतीला पावसाची गरज असली तरी भातशेतीच्या लावणीनंतर पावसाची उघडीपही आवश्यक असते

लांजा तालुक्यातल्या शेतकरी सुनंदा घगवे यांनी आकाशवाणीला यावावत माहिती दिली

ईद त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असलेला ईद उल झुहा हा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला

लातूरमध्ये सामुदायिक नमाजाच्या ठिकाणी केरळमधील प्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते राखी बीड जिल्ह्यातल्या परळीच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांना राखी पौर्णिमेनिमित्त स्वतः राख्या तयार करून पाठवल्या आहेत या उपक्रमामुळे मुलांमध्ये बालवयापासूनच देशभक्ती रुजवली जाते अशी भावना शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे वाजपेयी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक मुंबईत उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेत केली राज्यमंत्री मंडळातील सदस्य खासदार आमदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाजपेयी यांच्या अस्थीकलशांचं देशभरातील नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे नाशिकमध्ये पोहोचलेला कलश भाजपाच्या मुख्यालयात आज सकाळी दहा वाजल्यापासून नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवला जाणार आहे उद्या सकाळी रामकुंडात त्याचं विसर्जन करण्यात येईल कामत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ग्रुदास कामत यांच्या निधनानं एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्वाजली वाहिली आहे राष्ट्रवादी कॉप्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईकरांची नाडी माहित असणारा नेता हरपला असं म्हणून दुःख व्यक्त केलं आहे गुरुदास कामत यांचं हुदयविकाराच्या झटक्यानं काल सकाळी नवी दिल्लीत निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील आग मुंबईच्या परळ भागातल्या क्रिस्टल टॉवर या बहमजली इमारतीला काल सकाळी आग लागली

सेल्फी जळगाव मधल्या जामोद इथल्या एकाच कुटुंबातल्या तिघांचा काल पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला

त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आई वडीलही प्राच्या पाण्यात वाहन गेले

आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे संयुक्त सचिव आणि संघाचे प्रशिक्षक पावन सिंग राहीच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाले

या स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून रोख पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली

सामनावीर कर्णधार विराट कोहलीनं हा विजय केरळमधील पूरग्रस्तांना समर्पित केला आहे